उद्योग क्षेत्र आणि युवा वर्गाला केंद्रस्थानी ठेऊन हा अर्थसंकल्प तयार करण्यात आल्याचं सीतारामन यांनी सांगितलं आकांक्षी भारत म्हणजे शिक्षण आरोग्य आणि रोजगार क्षेत्रावर भर सगळ्यांचा आर्थिक विकास आणि समाजाचं संरक्षण हे या अर्थसंकल्पाचे तीन प्रमुख भाग असल्याचं त्या म्हणाल्या वैयक्तिक करदात्यांसाठीच्या कर रचनेत मोठ्या कपातीची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली

मात्र आयकराचे दर कमी करताना अर्थमंत्र्यांनी करसवलती आणि कर कपातींच्या सर्व सवलती काढून घेतल्या आहेत त्याचबरोबर नवी आयकर व्यवस्था करदात्यांसाठी ऐच्छिक केली आहे यापूर्वीची जुनी आयकर व्यवस्थाही कायम ठेवली असून त्यामध्ये गुंतवणुकीच्या आधारे करात सूट देणाऱ्या कररचनेद्वारेही करदात्यांना करनिर्धारण करून विवरणपत्र दाखल करता येईल

उद्योग जगतासाठी लाभांश वितरण कर हटवण्याची महत्त्वपूर्ण घोषणा अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात केली आता कंपन्यांना लाभांश वितरण कर भरावा लागणार नाही मात्र लाभांश मिळालेल्या गुंतवणूकदारांना त्यांच्या कर मर्यादेनुसार कर भरावा लागेल

भारत नेट योजनेद्वारे गावांमध्ये इंटरनेटचं जाळ पसरवण्यासाठी सहा हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं युवकांच्या स्टार्ट अप्सना प्राधान्य देण्यात येईल

नाशवंत मालाच्या वाहतुकीसाठी रेल्वे मंत्रालय सार्वजनिक खाजगी भागीदारीतून किसान रेलची स्थापना करेल

अर्थसंकल्पातल्या सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला उभारी मिळून तिचा पाया भक्कम होईल असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी मात्र अर्थव्यवस्थेसमोरच्या गंभीर आव्हानांकडे दूर्लक्ष करणारा अर्थसंकल्प अशी टीका केली आहे मागणीत होणारी घट आणि गृंतवण्कीचा अभाव या दोन्ही महत्त्वाच्या मुद्यांकडे अर्थमंत्र्यांनी लक्ष दिलेलं नाही आगामी वर्षात विकासाला बळ देणारी एकही बाब या अर्थसंकल्पात नसल्याचं चिदंबरम म्हणाले म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा अर्थसंकल्प देशाच्या आर्थिक स्थितीशी फारकत घेतलेला आणि वास्तवाचं भान हरपून देशातले तरुण शेतकरी आणि सर्वसामान्य माणसांना स्वप्नांच्या द्नियेत रमवणारा आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे

डी बी आय आणि एलआयसीमधली भागीदारी विकणं रेल्वेचं खाजगीकरण यासारखे निर्णय देशाच्या खिळखिळ्या अर्थव्यवस्थेचं दर्शन घडवतात असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही खासगीकरण आणि निर्गृंतवणुकीच्या मुद्यावर टीका करत ग्रामीण भारताला पुन्हा निराश करणारा अर्थ संकल्प असल्याचं म्हटलं आहे उद्योग जगताकडून या अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या सी आय आय अर्थात भारतीय उद्योग संघटनेचे उपाध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सूक्ष्म आणि लघू उद्योगांसाठीची अधिक तर्तुदीची अपेक्षा व्यक्त केली ते म्हणाले स्मॉल अँड मिडीयम एंटरप्राइजेस साठी फक्त एक हजार कोटी रुपयांची डेपची प्रोविजन केलेली आहे

गृह विभागानं काल यासंदर्भातला शासनादेश जारी केला असून किल्ल्यांवर मद्यपान तसंच गैरवर्तन रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत

हा प्रस्कार नऊ फेब्रवारीला चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभात भावे यांना प्रदान करण्यात येणार आहे

अक्षयक्मार काळे यांनी व्यक्त केली आहे जालना इथं काल अठराव्या प्रतिभा संगम राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते साहित्याची श्रेष्ठता आणि महत्त्व हे लेखकाच्या अनुभूतीवर आधारित असतं त्यामुळे युवा साहित्यिकांनी आपल्या अनुभूतीशी प्रामाणिक असलं पाहिजे असं ते म्हणाले

भारतीय प्रमाणवेळेन्सार दुपारी साडे बारा वाजता सामन्याला सुरुवात होईल मालिकेत भारतानं चार शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे

मनसेनं लातूर इथं भरवलेल्या कृषी प्रदर्शनाचा काल राज ठाकरे यांच्या उपस्थितीत समारोप झाला त्यावेळी ते बोलत होते

तसंच अन्य विषय समितींच्या सभापतींचीही बिनविरोध निवड झाली परभणी इथं राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतिक असलेल्या सय्यद हजर शाह तुराबूल हक्क साहेब यांच्या ऊर्स यात्रेस काल जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांच्या उपस्थितीत मानाच्या संदल मिरवणुकीनं सुरुवात झाली

सहाव्या शतकातल्या या मंदिरात काल रथसप्तमीनिमीत्त सूर्यनारायणाच्या मूर्तीची महापूजा करण्यात आली